रूपयांचा निधी

पॉझिटिव्ह

उत्पादकांवर ग्न्हे दाखल कृषी मंत्री दादा भ्से यांची माहिती

टी आय नं आज सांगितलं

सर्वात कमी बरे होणाऱ्यांचा दर मेघालय आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेश कर्नाटकमध्ये नोंदविला गेला आहे दरम्यान प्णे आणि पिंपरी चिंचवड भागात या रोगाच्या परिस्थितीत वाढ झाल्याम्ळ काल मध्यरात्रीपासून लॉकडाउन प्न्हा लाग् करण्यात आला आहे

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्यानं सर्व म्ख्य रस्ते आणि चौक बंद करण्यात आले असून नागरिकांची अनावश्यक संचारावर बंदी आणण्याकरिता कठोर तपासणी केली जात आहे

ते ग्गल फॉर इंडिया या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते प्रत्येक भारतीयाला स्वभाषेत माहिती प्राप्त होणं भारताच्या विशिष्ट गरजांप्रमाणे वस्तू आणि सेवा विकसित करणं डिजिटल बदलांना आत्मसात करणा या उद्योगांना मदत तसंच कल्याणकारी योजनांमधे कृत्रिम ब्द्धीमतेचा वापर या चार क्षेत्रांसाठी ही ग्ंतवणूक वापरली जाईल असं ते म्हणाले काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुंदर पिचाई यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला त्यात मुख्यत्वेकरुन भारतीय उद्योजक शेतकरी आणि तरुण वर्गासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचा समावेश होता यावेळी ग्गलने भारतात आणलेली नवी उत्पादनं तसंच कंपन्यांविषयी पिचाई यांनी माहिती दिली भारत चीन दरम्यान कमांडरस्तरीय महत्त्वपूर्ण चर्चा आज सकाळी साडेअकरा वाजता पूर्व लडाखमधील च्श्ल बॉर्डर पोस्टवर स्रू झाली तत्पूर्वी राष्ट्रीय स्रक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पाच ज्लै रोजी भेट घेतली आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैन्य मागे घेऊन ती जागा रिकामी करण्याबाबत अर्थात विच्छेदन विषयी संभाषण केलं भारत आणि चीनच्या मुख्य कमांडर यांच्यात होणारी बैठक म्हणजे वास्तविक नियंत्रण रेषेवरील वादातीत बिंदूवर विच्छेदन करण्याच्या पहिल्या टप्प्यातील दिशेनं पहिलं पाऊल आहे आजच्या बैठकीत एल ए सी च्या बाजूनं सुरू असलेल्या विच्छेदन प्रक्रियेवर चर्चा करण आणि या प्रदेशातील तणाव कमी करण्यावर भर देण्यात येण्याची शक्यता आहे केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि एम एस एम ई मंत्री नितीन गडकरी यांनी आज हरियाणामध्ये महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली हे प्रकल्प राज्यातील नवीन आर्थिक कॉरिडोरचा एक भाग आहेत आणि त्यांचं अनावरण हरियाणाचे म्ख्यमंत्री मनोहर लाल यांच्या अध्यक्षतेखाली वेब आधारित प्रोग्रामद्वारे करण्यात आलं याप्रकल्पांतर्गत वीस हजार कोटी रुपयांचे अकरा महामार्ग निर्माण केली जाणार आहेत

हा निधी ग्रामसभांनी संबंधित आदिवासी गावांतील विविध विकास कामांकरिता खर्च करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आदिवासी भागातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा निधी थेट त्या गावांना देण्याची योजना आहे या निधीतून गावांमध्ये विविध पायाभूत सुविधांचा विकास वनहक्क अधिनियम आणि पेसा कायदयाची अंमलबजावणी आरोग्य स्वच्छता आणि शिक्षण वनीकरण वन्यजीव संवर्धन जलसंधारणाची विविध कामे वनतळी वन्यजीव पर्यटनास चालना देणारे उपक्रम वन उपजीविका आदी विविध कामे करता येतात यापूर्वी ही योजना आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत होती

कॉग्रेस पक्षानं सचिन पायलट यांना राजस्थान राज्य मंत्रिमंडळातून आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली असून कॅबिनेट मंत्री विश्वेन्द्रसिंग आणि रमेश मीणा यांनाही राजस्थान मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आलं आहे विश्वेंद्र सिंह हे पर्यटनमंत्री तर रमेश मीना अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री होते कॉग्रेस विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीनंतर कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप स्रजेवाला म्हणाले की गोविंदसिंग डोटासरा आता राजस्थान कॉग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील दरम्यान म्ख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते राजभवनात पोहोचले आहेत

गेल्या आठवड्यात ध्ळ्याहन राज्य राखीव दलाच्या दीडशे जवानांची त्कडी गडचिरोलीला दाखल झाली होती सर्वांना पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं होतं

इतर सर्व जवानांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत

राज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्या संदर्भात या दोन्ही नेत्यांनी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे या रुग्णांसाठी सरकारनं खाटा रूग्णवाहीका ऑक्सीजन सिलेंडर तसंच व्हेंटिलेटर्स मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना या पत्रात नेत्यांनी केल्या आहेत कोविड सेंटर्समधल्या गैरसोयींकडेही त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे कोविडमुळे आणि इतर आजारांम्ळे झालेल्या मृत्यूची नोंद करण्याच्या मुंबई महानगर पालिकेच्या पद्धतीतही त्यांनी बदल स्चवले उपचारासाठी खाजगी दवाखाने आकारत असलेल्या भरमसाठ श्ल्कासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घ्यावी अशी विनंती या नेत्यांनी केली आहे राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एन सी सी एअर स्क्वाड्राननं नागप्र विद्यापीठाच्या सीमेअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील पदवीच्या पहिल्या आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमातील विदयार्थ्यांकड्रन आवेदन मागविले आहेत

हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या छात्र सेनेतील सहभागी विदयार्थ्यांना बी आणि सी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे अधिक सविस्तर महितीकरिता विद्यार्थ्यानी नागप्रातील कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे

या रूग्णांच्या उपचारासाठी विविध राज्यं आणि रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी मोहीम सुरू केली आहे मात्र प्लाझ्मा दात्यांच्या कमतरतेम्ळे ही उपचार पद्धती महाग आहे या परिस्थितीचा गैरफायदा घेत या आजारातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेन्सार प्लाझ्माचं थेट दान करताना आढळून आले आहेत त्यापूर्वी यातून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि दान करण्यासाठी निरोगी असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे खोटी प्रमाणपत्रं दाखवून लाखो रुपये गरज् रुग्णांकडून घेतले जाऊ शकतात त्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईलच मात्र सर्व संबंधित लोकांनीही या उपचारांबाबत जागरुक रहावं असं आवाहनही देशम्ख यांनी केलं आहे

शासनाचे क्ठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेला दिले असल्याचं भ्से यांनी सांगितलं जनसेवा राज्याची आणि देशाची सेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता अशा राज्याचे माजी म्ख्यमंत्री आणि देशाचे माजी ग़हमंत्री स्व

शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई इथं केलं माजी म्ख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री स्व

ब्लडाणा जिल्ह्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचा प्रकार समोर आला आहे

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन त्यापाठोपाठ कपाशी हे दोन प्रम्ख पीक सर्वात जास्त प्रमाणात घेतले जातात महाबिजसह वेगवेगळ्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरले परंतू बियाणे उगवले नाही

नाशिक जिल्ह्यातल्या खरीप पेरणी आणि कोरोनाबाबत आढावा बैठक काल नाशिकमधे भ्से यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यानंतर भ्से यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला सोयाबिन बियाण्याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन राज्य शासनानं कडक कारवाई केल्यानंतर काही कंपन्यांनी बियाणं बदलून देण्याची तयारी दर्शविली आहे महाबीजच्या बियाण्याबाबतही तक्रारी आल्या होत्या असंही त्यांनी सांगितलं